यंदाच्या भंगार वाहनांविषयी स्क्रॅपिंग धोरण अवलंबण्याच्या निर्णयामुळे ऑटोमोबाईल उद्योग आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच प्रतिपादन

आकाशवाणीचे राष्ट्रीय संगीत संमेलन आता पंडित भीमसेन जोशी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाणार माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा

शालेय श्ल्क कमी करणं किंवा माफ करण्यासंबंधी सदयस्थितीत सरकार हस्तक्षेप करू शकत नसल्याच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच स्पष्टीकरण

नागप्रात स्थायी समितीने प्रशासनाने दिलेला उद्यानात शुल्क लावण्याचा प्रस्ताव अखेर परत

हे टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने केंद्रीय अर्थसंकल्पात स्क्रॅपिंग धोरण अवलंबिण्याचा निर्णय घेतला असून या धोरणाम्ळे ऑटोमोबाईल उद्योग तसेच रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे येत्या पाच वर्षात भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा ऑटोमोबाईल हब म्हणून उदयास येईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी आज वर्धा येथे केल वर्धा जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना ते बोलत होते पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना डिझेल म्क्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून जैवइंधन तसेच बायो सीएनजी हे पर्याय उभे करत आहोत

वर्धा ते नागपूर ग्रीन हायवे महामार्ग म्हणून विकसित करण्यासाठी विविध शैक्षणिक तसेच सामाजिक संस्थानी प्ढे येऊन या महामार्गावर वृक्षारोपण करण्यासाठी प्ढाकार घ्यावा असे आवाहन स्द्धा गडकरी यांनी यावेळी केलं शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी केंद्र सरकार हे कृषीचे वैविधीकरण हे उर्जा क्षेत्रात करत असून केंद्र शासन कृषी हितासाठी सदैव कार्यरत आहे असं त्यांनी स्पष्ट केल वर्धा येथील सिंदीच्या ड्रायपोर्ट मध्ये आपण लॉजिस्टिक पार्कसाठी प्रयत्नशील असून कंटेनर कार्परिशन ऑफ इंडियाचा डेपो हा नागप्र वरून वर्धा येथे नेणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सर्व समाज घटकांचे हित साधले जाणार असून हा अर्थसंकल्प पंतप्रधान मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणारा आहे असं सुद्धा गडकरी यांनी यावेळी सांगितलं नागपूर मेट्रो आता ब्टीबोरी कन्हान हिंगणा रेल्वे प्रकल्पाम्ळे अमरावती वर्धा गोंदिया भंडारा सारखे सॅटेलाईट सिटी सुद्धा जोडल्या जातील हे देखील या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी सांगितलं मसुदा अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं चालक प्रशिक्षण केंद्रांच्या अधिस्वीकृतीबाबत मस्दा अधिसूचना जारी केली आहे नागरिकांना गाडी चालवण्याचं दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक गरजा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी केंद्रांनी पालन करण्याची प्रक्रिया मंत्रालयानं प्रस्तावित केली आहे अशा केंद्रांकड्रन वाहन चालकाचं प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पाडल्या गेलेल्या कोणत्याही व्यक्तीस वाहनचालक परवान्यासाठी अर्ज करताना वाहन चालवण्याच्या चाचणीच्या आवश्यकतेतून सूट देण्यात येईल अशी तरतूदही मंत्रालयानं केली आहे नागरी सेवा परीक्षा कोरोना साथीच्या काळात ज्या उमेदवारांनी केंद्रीय नागरी सेवा आयोगाची परीक्षा दिल्या आहेत आणि ज्यांच्या प्रयत्नांची संख्या संपली आहे अशा इच्छक उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे मात्र ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी आवश्यक असलेली वयोमार्यादा ओलांडली आहे अशांना ही स्विधा लागू होणार नाही असे देखील सरकारनं न्यायालयात स्पष्टं केलं आहे कोरोना साथीच्या काळात परीक्षेची प्रेशी तयारी झाली नसल्याने परीक्षा प्ढं ढकलण्याची मागणी सरकारने अमान्य केली होती त्याम्ळे परीक्षा देणं भाग पडलं त्याम्ळेच आणखी एक संधी मिळावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती

शताब्दी महोत्सव आकाशवाणीचे राष्ट्रीय संगीत संमेलन आता पंडित भीमसेन जोशी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाईल अशी घोषणा माहिती आणि प्रसारण खात्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज प्ण्यात केली आर्य संगीत प्रसारक मंडळ यांच्यावतीने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्म शताब्दी महोत्सव चे आयोजन करण्यात आले आहे त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष विनय सहस्तरबुद्धे आदी उपस्थित होते आकाशवाणी आणि दूरदर्शन कडे पंडित भीमसेन जोशी यांचा सांगीतिक ठेवा समाज माध्यमादवारे जगभरात पोहोचवण्यासाठी काही फेर रचना करण्याची गरज असून येत्या काळात त्यासाठी प्रयत्न केले जातील असेही जावडेकर यांनी आपल्या भाषणात नमूद केलं तर स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत पाठ्य शिष्यवृत्ती प्ढील वर्षापासून स्रु करण्याचा मानस सहस्त्रब्द्धे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला जे परदेशी विद्यार्थी आहेत आणि ज्यांना शास्त्रीय संगीताचा अभ्यास भारतात येऊन करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एका वर्षासाठी दीड लाख रुपये अशीही ही शिष्यवृत्ती असेल असं सहस्त्रबद्धे यांनी आपल्या भाषणात नमूद केलं शरद पवार यांनी आपल्या भाषणात प्णे आकाशवाणी केंद्राच्या उल्लेख करत अभंगवाणी गीत रामायण या माध्यमात्न प्णे केंद्राने एक काळ गाजवला भीमसेन जोशी यांचं संगीतही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं मोलाचं काम आकाशवाणी न केलं असं सांगितलं

मात्र या मुद्यांवर न्यायालयात राज्याची बाजू सक्षमपणे मांडू असं शालेय शिक्षण विभागानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे राज्यात लॉकडाऊन असतानाही काही शैक्षणिक संस्था तसंच शाळा पालकांना संपूर्ण फी भरण्याची सक्ती करीत असल्याबातच्या तक्रारी विभागाकडे आल्या आहेत

मात्र या निर्णयाविरोधात सध्या उच्च न्यायालयात स्नावणी स्रु आहे त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागानं आपली भूमिका स्पष्ट करणारं निवेदन काल जारी केलं

या घटनेची माहिती मिळताच लघ् पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी प्रकल्पस्थळी जाऊन आले त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली मात्र शेतकरी आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले विक्री केंद्र वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील अल्पसंख्यांक लोकसंचालित साधन केंद्र हे राज्यात अल्पसंख्यांक महिलांच्या बचतगटांनी स्रु केलेले पहिले लोकसंचालित साधन केंद्र आहे

उदयान श्ल्क नागप्र शहरातील मनपाच्या उदयानात येणाऱ्या नागरिकांना शल्क लावण्याचा प्रस्ताव मनपा कडे प्रलंबित होता मात्र जनतेत याविषयी रोष निर्माण झाल्याने आणि जनतेतर्फे आंदोलने करण्यात येत असल्याने स्थायी समितीने प्रशासनाने दिलेला उधानात श्ल्क लावण्याचा प्रस्ताव अखेर परत पाठविला आहे तसेच याप्ढे उधानात कोणतेही शुल्क लागणार नसल्याचे नागपूर मनपातील स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी सांगितले आहे